ब्रिटननं जाहीर केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं एयर इंडियानं सांगितलं आहे विमानांच्या उड्डाणांविषयी माहिती तिकीटाचे पैसे परत करण्यासंर्भातली माहिती प्रवाशांना कळवण्यात येईल असं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी आता प्रत्येकाला रॅपिड अँटिजेन चाचणी करण बंधनकारक असणार आहे

ठिकठिकाणच्या राम मंदीरांमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा साजरा झाला भाविकांना दर्शनासाठी मंदीरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रभू श्रीरामचंद्रांनी दाखवलेल्या सत्याच्या लोककल्याणाच्या मार्गावरुन चालण्याचा सर्वांनी प्रयत्न करु या असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांना निवेदन दिलं आहे

याशिवाय उस्मानाबाद शहरातल्या दोन खासगी रुग्णालयांमधल्या रुग्णखाटांची संख्या वाढवण्यास आणि वाशी इथल्या दोन खाजगी कोविड सुविधा केंद्रातल्या वाढीव रुग्णखाटांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी आज मान्यता दिली

थोरात यांनी काल संगमनेर शहर आणि तालुक्यातल्या प्रशासकीय तसंच आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला